तामिळनाड्रमधल्या तिरुप्र इथं झालेल्या सभेत ते काल बोलत होते यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचं पंतप्रधानांनी सांतिगलं तत्पूर्वी पंतप्रधानांनी तिरुपूर इथं कामगार रुग्णालयाच्या कोनशिलेचं अनावरण तसंच त्रिची विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली

काँग्रेसनं यासंदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देतांना फेसब्क या सामाजिक संकेतस्थळाद्वारे त्यांनी हे नमूद केलं खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षानं यासंदर्भातील अर्धीच कागदपत्रं सादर करत स्वतचा खोटेपणा आणखीच उघड केला आपली विश्वसार्हता यामुळे पूर्णपणे संपृष्टात आल्याची जाणीव काँग्रेसला असायला हवी असं मत जेटली यांनी व्यक्त केलं आहे राफेलबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या दोन भाषणांमधून त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा वैयक्तिक द्वेषच दिसून येतो असं सांगून राहुल गांधींनी संसदेची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही जेटली यांनी केला

खनिज क्षेत्रातल्या उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं स्मृतीभ्रंश अर्थात अल्झायमर आजारावर उपचार आणि रुग्णांच्या नातेवाईकांचं सम्पदेशन करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयात मेमरी क्लिनिक सुरु करण्यात आलं आहे

या रूग्णालयांमध्ये या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी करण्यासह त्यांचं वर्गीकरण विविध उपचार तसंच त्यांना सांभाळणाऱ्यांसाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध असेल असं शिंदे यांनी सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोर्दींनी वसंत पंचमीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या वसंत ऋतूचं आगमन आणि ज्ञानाच्या पूजेशी जोडलेला हा सण कूटंब समाज आणि देशात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करेल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधानांनी नवी ऊर्जा आणि नवस्फूर्तीचं प्रतीक असलेल्या वसंत पंचमीच्या शुभेच्छा देत देवी सरस्वती देवी ज्ञान आणि समृद्धी देवो अशी प्रार्थना केली पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये काल वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला यानिमित्तानं शहरातून काढलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मिरवण्कीत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे प्रसिद्ध साहित्यिक पु

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त औरंगाबाद इथं काल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं प् लं चे साहित्य या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात हे चर्चासत्र झालं ज्येष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे आणि डॉ शिरीष देखणे यांचं निबंध वाचन झालं

लं चं व्यक्तिमत्व तयार झाल्याचं टाकसाळे यावेळी म्हणाले

या शिबिरात जवळपास एक लाख नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर तज्ञडॉक्टरा मार्फत तपासनी केल्या नंतर आवश्यकतेन्सार औषधी एम आर आय सिटीस्कॉन रक्ताच्या तपासण्या व शस्त्रक्रिया करण्यात आली

या शिबिरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही अश्या रूग्णांना नापूर नांदेड औरंगाबाद पुणे मूंबई येथे नेऊन अत्याधूनिक पध्दतीचे उपचार करण्यात येणार आहे रमेश कदम आकाशवाणी वार्ताहर हिंगोली

न्यूझीलंडच्या मुत्रोला सामनावीर तर सिफर्टला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याआधी सकाळी झालेल्या महिला संघांच्या सामन्यात न्यूझीलंड संघानं भारतीय संघाचा दोन धावांनी पराभव केला

या चकमकीत एक गुंड ठार झाला तर तीन पोलीस जखमी झाले सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उलेगाव इथं पोलीस गस्त घालत असताना संशय आल्यानं त्यांनी ही मोटार थांबवली या मोटारीमध्ये चार पाच व्यक्ती तसंच शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा होता पोलिसांनी विचारपूस सुरु करताच गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात मोटार चालक ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं

गेल्या चार तारखेला या टोळीनं समर्थ नगर परिसरात चोरी करुन पन्नास तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरली होती

काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी दहा वाजता शहरातील सिल्लेखाना कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

नागपूर जालना महामार्गावर आपल्या चारचाकीचं पंक्चर दुरुस्त करत असताना भरधाव आलेल्या ट्रेलरने दिलेल्या धडकेत त्यांच मृत्यू झाला त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा इथल्या सरकारी रुग्णालयात हलवला आहे आदिवासीरत्न ठकाबाबा गांगड यांचं काल सकाळी अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या उडदावणे या त्यांच्या जन्मगावी निधन झालं

पश् पक्षांचे हुबेहब आवाज काढणं नाटक गाणी पारंपारिक कथा सांगणं या त्यांच्या कलाग्णांचं देशभर कौतुक झालं

वापरलेल्या सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारी विशेष यंत्रणा लातूर महापालिकेतर्फे उभारण्यात आली आहे अशी यंत्रणा उभारणारी लातूर ही मराठवाड्यातली ही पहिलीच महापालिका असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नैसर्गिक विघटन होत नसल्यानं प्रद्षण वाढवणारे सॅनिटरी नॅपकीन या यंत्रणेत शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट केले जातात अंबाजोगाई इथं नरहर क्रुंदकर स्मृती संस्थेचे विविध प्रस्कार काल प्रदान करण्यात आले

सुप्रसिद्ध हिंदी नाटककार कवी आणि समीक्षक डॉ नरेंद्र मोहन हे प्रमुख वक्ते असून आज सायंकाळी सहा वाजता त्यांचं विभाजन हिंदी उर्द् कहानियोंका विशेष संदर्भ या विषयावर व्याख्यान होणार आहे

या संमेलनात परिसंवाद कथाकथन कविसंमेलन चर्चासत्र आदी कार्यक्रम घेण्यात आले